भारताला कृत्रिम बुद्धीमत्तेचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

संरक्षण दलातल्या कर्मचाऱ्यांना वाढीव दराने कौटुंबिक निवृत्तिवेतनासाठीची किमान पात्रता सेवेची अट रद्द

पाणबुडीभेदी स्मार्ट क्षेपणास्त्राची भारतानं केली यशस्वी चाचणी

अमेरिकेच्या हार्वे जे अल्टर आणि चार्ल्स एम राईस आणि ब्रिटीश शास्त्रज्ञ मायकेल ह्यूटन यांना वैद्यक शास्त्रातला नोबेल जाहीर कृत्रिम बद्धिमत्ता सामाजिक उत्तरदायित्वासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयावरील जागतिक संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते द्रदृष्य प्रणलीद्वारे करण्यात आलं कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे असं मोदी यावेळी म्हणाले त्याचबरोबर भारताला या क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं तंत्रज्ञानामुळे भारतात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता वाढली असल्याचं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं याचाच एक भाग म्हणून देशात डिजिटल पेमेंट पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याचं ते म्हणाले प्रत्येक खेड्याला इंटरनेट जोडणी देण्याचं उद्दिष्टदेखील ठेवण्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले येणारं युग हे युवकांचं असून नव्यानं राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याचं प्रस्तावित असल्याचं सांगत ई कोर्सेस राबवून ते प्रादेशिक भाषांमध्येदेखील उपलब्ध होतील असं मोदी यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग दिव्यांग व्यक्तींना कसा करता येईल तेही पाहणं महत्त्वाचं ठरेल असं ते म्हणाले मानवी बुद्धिमत्ता ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नेहमीच पुढे राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शेती आणि आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा उपयोग होऊ शकेल असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं तत्पूर्वी नीती आयोगाचे कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आय बी एम चे अरविंद कृष्णा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही आपापली मते मांडली

डी आर डी ओ स्मार्ट अर्थात सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपेडो या क्षेपणास्त्राचं ओडिशा इथं यशस्वी आज परीक्षण करण्यात आलं या परीक्षणाच्या माध्यमातून निश्वित उंचीपर्यंत क्षेपणास्त्र उड्डाण टॉरपेडो सोडणे आणि वेग कमी करण्याची यंत्रणा आदी उद्दिष्टे पूर्ण झाल्याचं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं म्हटलं आहे हे एक प्रकारचे सुपरसोनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे या परीक्षणाच्या माध्यमातून पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेचं प्रदर्शन यावेळी करण्यात आलं संस्थेच्या हैदराबाद आग्रा आणि विशाखापट्टणम इथल्या विभागांनी ही प्रणाली विकसित केली आहे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी याबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं अभिनंदन केलं आहे प्रकाश जावडेकर देशभरातील सर्व प्राणीसंग्रहालयांची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी लवकरच एक सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली या प्राणीसंग्रहालयांना भेट देणाऱ्या पर्यटकांना चांगला अनुभव यावा आणि त्याचा आनंद लुटता यावा यासाठी या सुधारणा आवश्यक असून त्यासाठीचा निधीही वाढविण्यात येईल असंही जावडेकर म्हणाले मख्तार अब्बास नक्वी कृषी सुधारणांचे कायदे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धीची हमी देतील असं केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले ते आज उत्तर प्रदेशमध्ये किसान चौपाल या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी बोलत होते या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून मुक्त करुन त्यांचे आर्थिक सबलीकरण सुनिश्वित केलं जाईल असंही नक्वी यांनी म्हटलं आहे कृषी आधारित भारत हा शेतकऱ्यांचं कल्याण साधण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा आणि उत्पादनाला योग्य भाव मिळाला आहे असंही नक्वी यांनी यावेळी सांगितलं या कायद्यांमुळे शेतकरी कायदेशीर बंधनातून मुक्त होतील आणि यापुढे शेतकऱ्यांना मंडीतील परवानाधारक व्यापाऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यास भाग पाडले जाणार नाही

किशन रेड्डी यांनी आज हैद्राबाद इथं केली कोणताही खरा शेतकरी या कायद्याला विरोध करताना आढळलेला नाही या वर्षी जून महिन्यात याच कायद्यातील तरतुदी असलेला अध्यादेश सरकारनं लागू केला तेव्हा विरोधी पक्षही शांत बसून होते असंही रेड्डी आज पत्रकार परिषदेत म्हणाले नोबेल पारितोषिक वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकांची आज घोषणा करण्यात आली आहे हेपेटायटीस सी विषाणूच्या शोधासाठी अमेरिकेच्या हार्वे जे अल्टर आणि चार्ल्स एम राईस आणि ब्रिटीश शास्त्रज्ञ मायकेल द्यूटन यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे

या पुरस्कारामुळे जगभरातील समाज आणि अर्थव्यवस्थांमध्ये वैद्यकीय संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली या दोन्ही नेत्यांनी सौर उर्जा क्षेत्रात नवकल्पना या विषयावर डिजिटल परिषद घेण्याचे मान्य केलं या मुद्द्यावर कमी खर्चात दोन्ही देश काम करतील आणि हे दोन्ही देशांना तसंच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थांना फायदेशीर ठरेल

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुन्गला सध्या दोन दिवसाच्या म्यानमाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज म्यानमाच्या सचिव आंग सान स्यू की यांच्याकडे हे औषध सुपूर्द केलं भारत आणि म्यानमा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना बळकटी देणं दळणवळण संरक्षण सुरक्षा इत्यादी क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढविणं हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे

ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स देशांच्या नेत्यांच्या बैठकीचा विषय वैश्विक स्थिरता सामायिक संरक्षण आणि नावीन्यपूर्ण वाढ असा असेल यावर्षी ही शिखर परिषद रशियाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलं असून सदस्य देशामधील बहुआयामी सहकार्य राखण हे उद्दिष्ट आहे सर्व सदस्य देशांनी शांतता आणि सुरक्षा अर्थव्यवस्था आणि वित्त सांस्कृतिक या क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी सुरू ठेवली जाणार आहे हाथरस हाथरस अत्याचार प्रकरणी राज्यात दंगे घडवून गुन्हेगारी कट केल्याबद्दल आणि सामाजिक शांतता आणि सुरक्षितता भंग केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी आज प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला

परदेशी लिंक असलेले जस्टीस फॉर हाथरस नावाने संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे खोटी आणि प्रक्षोभक माहिती पसरवून त्याद्वारे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे हे मोठे षड्यंत्र होते असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे महाराष्ट्र हाथरस दरम्यान हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि मृत्युच्या घटनेचा निषेध नोंदवत महाराष्ट्र कॉंप्रेसने आज मुंबईत निदर्शने केली तसंच मृतांच्या कुटुंबासाठी न्यायाची मागणी केली प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर प्रदेश सरकारची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला पुलवामा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पामपोरमधील कांदझल भागात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त घालणाऱ्या ताफ्यावर हल्ला केला असून यात दोन जवान शहीद आणि तीन जण जखमी झाले आहेत हल्ल्यानंतर ताबडतोब या भागातील वाहतूक थांबवण्यात आली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे

लडाख लडाख भागामध्ये भारतीय हवाई दलाच्या तुकड्या मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या असून कोणत्याही अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे असा निर्वाळा हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी दिला आहे या तुकड्या लडाखमधील अत्यंत संवेदनशील असलेल्या मोक्याच्या ठिकाणी तैनात केल्या असून कोणत्याही विपरीत परिस्थितीत त्यांनी आपल्या क्षमता अनेकवेळा सिद्ध केल्या आहेत चीनकडून सीमेवर निर्माण करण्यात आलेले तणावाचे वातावरण लक्षात घेऊन कोणतीही चकमक किंवा अगदी समोरासमोर युद्ध झाले तरी त्याला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला हवाई दल सुसज्ज आहे राफेल लढाऊ विमानं हवाई दलात तैनात केल्यामुळे आमचं सामर्थ्य अधिक वाढलं आहे असंही भदौरिया यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं

या प्रकरणाचा भाजपानं निषेध केला असून त्याची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय सहसचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केली आहे सध्या पश्चिम बंगाल पोलीस पुढील तपास करीत आहेत

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इचपूर भागातील घोषपारा रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती टीका दरम्यान शुक्ला हत्या प्रकरणी आज भाजपानं पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसवर जोरदार टीका केली शुक्ला यांची टीटागड पोलीस ठाण्यासमोर बुरखेधारी अज्ञात व्यक्तींकडून हत्या झाली हे धक्कादायक आहे असं पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं गेल्या दोन महिन्यात राज्यात अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या ममता बनर्जींच्या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असं प्रश्न पडतो अशी टीका त्यांनी केली आहे निधन गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए

दवे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे कायदेशीर क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचं कायम स्मरण केलं जाईल असं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे क्रिकेट आय पी एल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चालेन्जर्स बेंगळूरू यांच्यात सामना सुरु असून बेंगळूरूनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे